अतिवृष्टीनंतर केंद्रानं अजून पाहणी पथकही पाठवलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं यासाठी आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांची भेट घेण्याची तयारीही मख्यमंत्र्यांनी दाखवली दरेकर पॅकेज आघाडी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हा रिकामा खोका आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राणा भिमदेवी थाटात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचा वचनभंग आहे असा आरोप विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे या पॅकेजमध्न नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या आतात जेमतेम तीन साडेतीन हजार रुपयेच पडतील असं त्यांनी पॅकेजमधल्याच आकडेवारीचा आधार घेत स्पष्ट केलं

त्यातून ज्या राज्यांना निधी मिळाला त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे कांदा कांद्याच्या किमती नियंत्रणात रहाव्या आणि टंचाई होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं काल कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातली

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धापासुन सरकारनं राखीव साठ्यातील कांदा बाजारता आणायला टप्प्याटप्प्यानं सुरुवात केली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढण्यासाठी लाल कांद्याची आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे सीता दही यवतमाळ पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला अतिवृष्टीचा जबर फटका बसला कपाशीच्या बोंडाला देखील अळींनी डंख मारला सततच्या पावसानं बोंड काळवंडली बराचसा कापुस ओला देखील झाला यंदा अजून कापूस खरेदी केंद्र सुरू नाही मात्र कापसाचं आणखी नुकसान होऊ म्हणून बळिराजानं सीतादही प्जन करून कापूस वेचायला सुरूवात केली आहे राज्यात सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात कृषी प्रथा आणि परंपरेनुसार सितादही पूजन करून कापूस वेचणीला सुरुवात केली जाते सीतादहीकरता शेतकरी महिला गाईच्या दुधाचं विरजण लावून दही तयार करते भात शिजवून पूजेची आरास केली जाते कापुस फुलाच्या गोप्याची प्रतिमा तयार केली जाते नंतर नवीन कापसाला पीळ देऊन त्याचा पाळणा केल्यावर त्यात गोपा निजवला जातो त्यानंतर नारळ फोडन साखर मिश्रीत दहीभाताचे बोने शेतात टाकून उत्पन्न व्हावं असं आर्जव काळ्या आईला केलं जाते यंदा नैसर्गिक आपत्तीचा जबर फटका बसूनही परंपरेचं श्रद्धेनं पालन करत आणखी नुकसान टाळण्यासाठी शेतकर्या नं वेचणी सुरू केली आहे खरी पण अजून खरेदी केंद्रच सुरू नसल्यानं त्याला वेचलेला कापूस सुकवून घरीच साठवून ठेवावा लागणार आहे आता सणासुदीचे दिवस आलेत दिवाळीचा सण तरी साजरा करता यावा याकरता शासनानं ताबडतोब खरेदी केंद्र सुरू करावी आणि कापसाला चागला उच्चांकी भाव मिळावा असं नियोजनही करावं अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतो आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत झाला राजकारणात येण्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत बराच संघर्ष करावा लागला माझ्यावर अन्याय झाला माझी बदनामी करण्यात आली भाजपानं अडगळीत टाकलं तिथे संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती म्हणून निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं भाजपाचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि दृप्पट वेगानं राष्ट्वादी काँप्रेसचं करेन असंही ते म्हणाले राष्ट्वादी काँप्रेससाठी एकनाथ खडसे यांचा अनुभव मोलाचा ठरेल असं सांगत खडसेंच्या साथीनं खान्देशातली राष्ट्रवादीची ताकद वाढेल असा विश्वास राष्ट्वादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला एकनाथ खडसे यांच्या सोबत त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनीही राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे

नवे बाधित आढळण्याच्या या प्रमाणात गेले काही दिवस सातत्यानं घट होते आहे

त्या ना कोणत्या परवान्यांची गरज ना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती या पाहण्यांचा परिचय करून देणारा हा वृत्तांत थंडीची चाहल लागताच किनारपट्टी लगतच्या पाणथळ भागांत वेगवेगळ्या परदेशी पक्षांच्या आगमनाला सुरुवात होते पालघर जिल्ह्यातही असे वेगवेगळे परदेशी पक्षी आपली हजेरी लावत असतात त्यातलाच एका ब्राउन हेडेड गल म्हणजेच तपकिरी डोक्याचा कुरव हिवाळ्यात येणारे हे पाहणे पक्षी परदेशातुन भारतात येतात आणि मार्च एप्रिलमध्ये परत जातात पार मंगोलियापासून हिमालयाच्या रांगा ओलांडून तिबेट मार्गे भारता आलेल्या या पक्षांनी सध्या पालघर जिल्ह्यात हजेरी लावली आहे जिल्ह्यातल्या चिंचणी समुद्र किनारी या तपकिरी डोक्याच्या कुरव पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहेत हा पक्षी तसा रंगानं पांढरा असला तरी विणीच्या हंगामात त्याच्या चेहेऱ्याचा पूर्ण भाग तपकिरी रंगाचा होतो मासे मृद्काय जीव मृत प्राण्यांचे अवशेष हे यांचं प्रमुख अन्न आहे हा पक्षी भारतीय उपखंडात भारतासोबत मंगोलिया बांगलादेश म्यानमार पाकिस्तान श्रीलंका या देशातही दिसून येतो आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चौरे पालघर

नितीन राऊत यांनी काल दिले ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे

या पदभरतीत आय

आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी निर्माण होणार आहे

त्याअनृषंगाने नृकतीच केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातर्फे देशभरातील प्रमुख खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक राजधानी दिल्लीत घेण्यात आली

टेस्ला विजेवर चालणाऱ्या पर्यावरण पूरक वाहनांची निर्मिती करणार्याय टेस्ला या अमेरिकेतील आघाडीच्या कंपनीनं महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली टेस्ला कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलती दिल्या जातील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं औषध निर्माण रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यांमध्ये औषध निर्माण संकुलाची स्थापना करण्यात येणार आहे

ही जागा सरकारी असून त्यावर काही व्यक्तींनी हक्क सांगितलं होता त्यामुळे शिवाजीनगर ते रामवाडी या मार्गावरील काम येरवडा इथं थांबलं होते रेल्वे सांगली सांगली जिल्ह्यातील नांद्रे वसगडे पूलाच्या भरावाचे काम पूर्ण झाल्यानं मिरज पूणे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आता या भागातील चार पॅसेंजर गाड्या एक्सप्रेस म्हणून धावणार आहेत त्यात कोल्हापूर पुणे मिरज हबळी मिरज परळी आणि मिरज कॅसलरॉक पॅसेंजरचा समावेश असल्याचं आमच्या सांगलीच्या वार्ताहरानं कळवलं आहे एस टी राज्यभर एसटीचा प्रवास सुरू झाला आहे सध्या दररोज महामंडळाला सहा कोटी रुपये उत्पन्न मिळतं आहे ऑक्टोबर अखेरपर्यंत दिवसाला दहा कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीनं आता नियोजन सुरू असून प्रामुख्यानं ग्रामीण भागात मुक्कामासाठीच्या बसगाड्या सुरु करण्यात येणार आहेत असं एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी काल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं नाव दर्घटना गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीत नाव उलटल्याने दोन महिला वाहन गेल्या होत्या काल चौथ्या दिवशी एका महिलेचा मृतदेह आढळून आला

विदर्भ मराठवाड़यातलं हवामान आताच कोरडं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार